आजपासून सुरू होत असलेल्या विधीमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते

ते म्हणाले मागासवर्गीय आयोगानं तीन शिफारशी केल्या पहिली शिफारश आहे मराठासमाज हा सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग घोषित करण्यात येत आहे

या आरक्षणासाठी केंद्रीय मागासवर्गीय आयोगाची परवानगी आवश्यक नाही याबाबत आपण महाअधिवक्त्यांशी चर्चा केली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं विधीमंडळाच्या आजपासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात यासाठी कायदा करण्यात येणार आहे त्याचबरोबर मंत्रिमंडळ उपसमिती आरक्षणाचं स्वरूप ठरवणार असल्याचं त्यांनी सांगितलं धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की धनगर समाजाला वेगळं साडे तीन टक्क्यांचं आरक्षण आजही आहे पण ते त्यांना भटके आणि विमुक्त जमातीमधून दिलं जातं हे आरक्षण अनुसूचित जमाती प्रवर्गातून देण्यात यावं अशी या समाजाची मागणी आहे मात्र या प्रवर्गातून आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही त्यामुळे या बाबतची शिफारस लवकरच केंद्र सरकारला केली जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरुवात होत आहे

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल विरोधी पक्षांची बैठक झाली या अधिवेशनात विविध मुद्यांवर विरोधी पक्ष सरकारला कोंडीत पकडणार असल्याचं विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा अहवाल सादर करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर धनगर आणि मुस्लिम आरक्षणाचा मुद्दाही अधिवेशनात उपस्थित होण्याची शक्यता आहे मराठा आरक्षणाबरोबरच राज्यातली दुष्काळी परिस्थिती शेतकऱ्यांच्या आत्महत्या शिवस्मारकाचा मुद्दा जलयुक्त शिवार योजनेतला कथित भ्रष्टाचार अवनी वाधिणीचा मृत्यू अशा अनेक मुद्यांवरून अधिवेशनात वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे

कोल्हापूर जिल्ह्यातले बाळासाहेब हरिभाऊ मेंगाणे आणि त्यांच्या पत्नी आनंदी मेंगाणे यांना मानाचे वारकरी म्हणून महापूजेत सहभागी होण्याचा मान मिळाला पाटील यांच्या हस्ते या दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला आज प्रबोधिनी कार्तिकी अर्थात एकादशीनिमित्त पंढरपूर इथं विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविकांनी मोठी गर्दी केली आहे राज्यातल्या ठिकठिकाणच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत देशभरात आजपासून कौमी एकता सप्ताह सुरू होत आहे सांप्रदायिक सद्भावना आणि राष्ट्रीय एकतेची भावना मजबूत करणं हा या सप्ताहाचा उद्देश आहे

ते काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते एच ए एल मध्ये काम नसल्याच्या चर्चा पसरवल्या जात असून त्या च्कीच्या असल्याचं भामरे यांनी स्पष्ट केलं

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए

हैद्राबाद मुक्तिसंग्रामाची समग्र मांडणी झाली नाही असं मत ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सदानंद मोरे यांनी व्यक्त केलं आहे काल औरंगाबाद इथं श्याम बोधनकर स्मूती प्रस्कारांचं वितरण डॉक्ट मोरे यांच्या उपस्थितीत झालं त्यावेळी ते बोलत होते मुस्लिम शासक आणि हिंदुबहुल जनता असतानाही या लढ्याचे नेते स्वामी रामानंद तीर्थ आणि श्याम बोधनकरांसारख्या त्यांच्या सहकाऱ्यांनी धार्मिक तणाव निर्माण होऊ दिला नाही याकडे मोरे यांनी लक्ष वेधलं

त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी साडे दहा वाजता प्रतापनगर इथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत परभणी जिल्ह्यातल्या सेलू इथले व्यावसायिक शंभू काकडे यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून दोन लाख रुपयांचं कर्ज घेऊन आपला व्यवसाय वाढवला आहे याविषयी बोलतांना ते म्हणाले माझा फोटोग्राफिचा व्यवसाय असून मला भांडवला अभावी व्यवसाय करण्यासाठी मर्यादा पडत होत्या यातच मला प्रधानमंत्री मुद्रा योजनेची माहिती मिळाली कागद पत्रांची पूर्तता करून सेलू येथिल स्टेट बँक ऑफ इडिया मध्ये अर्ज दाखल केला

त्यातूनच मी दोन क्यामिरे घेतले यामूळे माझा व्यवसाय वाढला आहे रस्ते सुरक्षेविषयी जनजागृती करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीनं काल राज्यभरात महावॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं हिंगोली शहरातल्या संत नामदेव कवायत मैदानावरून काढण्यात आलेल्या या फेरीमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांसह नागरिक सहभागी झाले अपघात कमी होण्याच्या द्रष्टिकोनातून काय काळजी घेतली पाहिजे याबाबत रॅलीच्या माध्यमातून माहिती देण्यात आली नांदेड सह अन्य शहरांतूनही आयोजित महावॉकेथॉनला चांगला प्रतिसाद मिळाला

नांदेड तसंच उस्मानाबाद इथं आज पहाटेच्या सुमारास पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे भारतीयांनी भाषा प्रांत संस्कृती आणि राहणीमानात असलेल्या विविधतेतून एकता साकारली असल्याचं मत भारतीय राष्टीय युवक प्रकल्पचे संस्थापक ज्येष्ठ गांधीवादी सामाजिक कार्यकर्ते डॉ

सुब्बाराव यांनी व्यक्त केलं लातूर इथं विलासराव देशमुख फाऊंडेशन गोल्ड क्रेस्ट हाय आणि राष्टीय युवा योजना यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित राष्ट्रीय बाल आनंद महोत्सवात ते काल बोलत होते

जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला महिलांच्या जागतिक मुष्टीयुद्ध विजेतेपद स्पर्धेत भारताच्या मेरी कोम हिनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे

मनिषा मौन लवलीना बोरगोहेन आणि भाग्यवती कचरी यांनीही आपापल्या गटात उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे